नागरी सेवा दिनानिमित्त उपराष्ट्रपती पंतप्रधानांच्या शुभेच्छा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली आहे

दरम्यान देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण सातत्यानं वाढतं आहे त्यामुळे अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या वेगानं वाढली आहे

शल्क रद्द केंद्र सरकारनं रेमडिसिव्हिरवरचं आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

या संदर्भात अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या एका अधिसूचनेत आयात शुल्कातील माफी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत कायम राहील असं स्पष्ट केलं आहे केंद्रीय अर्थ सचिव आणि केंद्रीय औषधनिर्माण सचिव यांनी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठकही घेऊन कोविड रुग्णांना देण्यासाठीच्या औषधांबाबत चर्चा केली

एअर इंडिया या पार्श्वभूमीवर वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटननं लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे भारत ब्रिटन दरम्यानची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे त्यामुळे येत्या शनिवारपासून या महिनाअखेरीपर्यंत भारतातून ब्रीटनकडे जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत त्यांचं नवीन वेळापत्रक तिकिटांचा परतावा याबाबतची माहिती लवकरच पोर्टलवर दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे दिल्ली आणि मुंबईमधून ब्रिटनला जाणाऱ्या विमानांचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल असं एअर इंडियानं म्हटलं आहे जपान कोरोना संक्रमणामुळे जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांनी आपला भारत दौरा पुढे ढकलला आहे या महिन्याच्या अखेरीस ते भारत भेटीवर येणार होते त्यानंतर उभय देशांदरम्यान टोक्यो इथं प्रस्तावित असलेली परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण विषयक मंत्रीस्तरीय बैठक उभय देशांतर्फे सामंजस्यान पुढे ढकलण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे इस्रायल इस्रायलमध्ये मास्क न घालण्याची परवानगी दिली असली तरी प्रशासन कोरोना विषाणूविरूद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे

सेल्युलर जेल इथं होणारा लाईट अँड साऊंड शो तसच नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील कार्यक्रम उद्यापासून पुढचे चार आठवडे बंद राहणार आहे वॉटर स्पोर्ट्स आणि समुद्रकिनारे तसच इतर पर्यटनविषयक कार्यक्रमही महिनाभर बंद राहतील असं प्रशासनानं कळवलं आहे

महाराष्ट्र सरकारनं गोव्यासह इतर सहा राज्यं ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत त्यामुळे राज्याच्या सीमेवर बांदा सटमटवाडी इथं टोल नाक्यापासून सीमा आजपासून बंद करण्यात आली आहे बंद नाशिक कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक जवळील ओझर इथला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हा कारखाना आजपासून चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे

निवड संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण या समित्यांवर निवड झाली आहे

ऑस्ट्रिया बहरीन बेलारूस बल्गेरिया कॅनडा फ्रान्स घाना लिबिया पाकिस्तान कतार थायलंड टोगो आणि अमेरिका यांची संयुक्त राष्ट्रांकडून तर ब्राझील डॉमिनिकन प्रजासत्ताक पॅराग्वे चिली क्युबा यांची गुप्त मतदानाद्वारे निवड निवड करण्यात आली जागतिक अन्न कार्यक्रम समितीवर फ्रान्स घाना कोरिया प्रजासत्ताक रशिया आणि स्वीडन यांची निवड करण्यात आली आहे

जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी पुन्हा एकदा नव्यानं समर्पित करण्यासाठी आणि कटिबद्ध होण्यासाठी नागरी सेवांतर्फे हा दिवस साजरा केला जातो बदलत्या काळातील नव्या आव्हानांना सामोरे जाणं आणि त्यादृष्टीनं भविष्यातील रणनीती तयार करण्यासाठी चिंतन म्हणून हा दिवस महत्वाचा मानला जातो

वेंकय्या नायडू यांनी नागरी सेवा दिनानिमित्त नागरी सेवा कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

आजवर आपल्या कामगिरीनं देशातील सरकारच्या कार्यशैली आणि कार्यप्रणालीवर आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करित असल्याचं नायडू यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार